नवीन कृषी विधेयक आणि कामगार कायद्यांमुळे शेतकरी आणि श्रमिकांना अनावश्यक कायद्यांपासून सुटका मिळेल पंतप्रधानांचा विश्वास

ख्यातनाम पार्श्वगायक एस

बालसुब्रमण्यम यांचं कोरोना संसर्गामुळे चेन्नईत निधन पतप्रधान संसदेत नुकत्याच संमत करण्यात आलेल्या कृषी विधेयकं आणि कामगार कायद्यामुळे देशातील शेतकरी आणि कामगारांची अनावश्यक कायद्यांच्या फाफट पसाऱ्यातून सुटका होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून ते आज बोलत होते विरोधक दुष्प्रचार करून देशातील जनतेची दिशाभूल करत असल्याचं सांगून मोदी यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्कालीन सरकारांनी देशातील शेतकरी आणि कामगारांचा आपल्या राजनैतिक फायद्यासाठी वापर करून घेतला मात्र आताच्या कृषी विधेयकाची आणि त्यातील तरतुदींची मोदींनी प्रशंसा केली ध्वनी किसान और श्रमिक के नाम पर देश में राज्यों में अनेकों बार सरकारें बनी वेकिन उन्हें मिला क्या सिर्फ वायदों और कानूनों का एक उलझा हुआ जाल एक ऐसा जाल जिसको न तो किसान समझ पाता था और न ही मेरे श्रमिक भाई बहन समझ पाते किसानों को ऐसे कानूनों में उलझाकर रखा गया है जिसके कारण वो अपनी ही उपज को अपने मनमुताबिक बेच भी नहीं सकता था नतीजा ये हुआ कि उपज बढ़ने के बावजूद किसानों की आमदनी उतनी नहीं बढी हां उनपर दिनों दिन कर्ज बढता गया था नवीन कृषी विधेयकांमुळे कृषी क्षेत्राला बहुप्रतीक्षित स्वातंत्र्य मिळणार असल्याचं सांगून मोदी म्हणाले की शेतकऱ्यांना आपला माल देशात कुठेही विकण्याची मुभा आता मिळणार आहे

देशातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांना या विधेयकाची माहिती आणि फायदे समजावून सांगावेत असं आवाहन त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं

ध्वनी पी एम किसान सम्मान निधि के तहत देश के दस करोड़ से ज्यादा बैंक खातों में कूल एक लाख करोड रुपये से ज्यादा ट्रांसफर किये जा चुके हैं सरकार ने इस बात का भी प्रयास किया है कि ज्यादा से ज्यादा किसानो के पास क्रेडिट कार्ड हो किसान क्रेडिट कार्ड उन्हें खेती के लिए आसानी से कर्ज उपलब्ध हो हमारी सरकार इसके दायरे में देश के हर किसान को ले आई अब किसान क्रेडिट कार्ड का लाभ पशुपालकों को और मछली पालन से जुडे लोगों को भी दिया जा रहा है पंतप्रधान मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा रविवारी आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणीचे युट्यूब चॅनेल डीडी न्युज पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं याचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे आकाशवाणीच्या सर्व प्रादेशिक केंद्रांवरून हिंदी भाषेतील प्रसारणानंतर प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाईल रात्री आठ वाजताही प्रादेशिक भाषांमधून हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येणार आहे

सरकारतर्फे शेतकऱ्यांना वेळेत बियाणे खाते कीटकनाशके उपकरणे कर्ज पुरवठा करण्यात आल्याने या कठीण काळातही मोठ्या क्षेत्रावर पेरणी करणे शक्य झाले आहे वेळेत कर्ज पुरवठा तसंच तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला आहे असंही कृषी मंत्रालयानं नमूद केलं आहे

हर्ष वर्धन यांनी आज काढले

संशोधन आणि उपचाराबाबत देशभरातील डॉक्टरांना मार्गदर्शन केलं आहे असंही हर्ष वर्धन यांनी नमूद केलं

दररोज केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या सरासरीतही गेल्या दोन महिन्यात चौपट वाढ झाली आहे

चाचण्यांची संख्या वाढली असली तरी चाचण्यांचा निकाल पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण कमी होत आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालायानं दिली आहे

उमेदवारांना उमेदवारी अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सोय असणार आहे निवडणुकीसाठी सामाजिक अंतर पाळण्याचे निकष काटेकोरपणे पाळण्यात येतील मतदारांसाठी थर्मल स्क्रीनिंगची सुविधाही उपलब्ध केली असेल तसेच विलगीकरणात असलेल्या मतदारांसाठी अखेरच्या तासात मतदान करण्याची सोय करण्यात येणार आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालायान नकार दिला आणि या याचिका फेटाळून लावल्या

माथाडी माथाडी संघटनेच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून प्रयत्न करणार आहेच तसंच मराठा आरक्षण ही न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत आणि ही लढाई आम्ही जिंकणारच असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नवी मुंबईत व्यक्त केला

माथाडी कामगारांच्या समस्या शासनासमोर मांडून आमचे मंत्रीमंडळ संयुक्तपणे त्यावर निश्चित तोडगा काढेल असं आश्वासन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलं कृषी विधेयकावर निव्वळ राजकारण केलं जातंय या विधेयकाची अंमलबजावणी न करणं हे शेतकरी विरोधी असल्याचं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे हे न्याय प्रविष्ट प्रकरण आहे तरीही न्यायालयीन लढाई लढण्यासाठी अथक प्रयत्न करायला हवेत असंही मत व्यक्त केलं या मेळाव्यात आठ माथाडी कामगारांना माथाडी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं

बालसब्रमण्यम हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम पार्श्वगायक एस

बालसुब्रमण्यम यांचं आज कोरोना संसर्गामुळे चेन्नई इथं निधन झालं

पद्मभूषण एस

या विक्रमामुळे त्यांचं नाव गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट झालं आहे मराठी भाषेतही त्यांनी काही गीतं गायली आहेत

देशानं एक मधुर आवाजाचा गायक गमावल्याची भावना माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली सुरेल आवाज आणि अद्वितीय संगीत रचना यामुळे बालसुब्रमण्यम रसिकांच्या कायम स्मरणात राहतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे

मोदी यांनी सुगा योशीहिदे यांची पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं दोन्ही देशांमधील सबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली दोन्ही देशामधील विशेष धोरणात्मक भागीदारीमुळ गेल्या काही वर्षात दोन्ही देशांना फायदा झाल्याचं तसंच दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्यात प्रगती झाल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं कुशल कामागारांसंबधी कराराच्या अंतिम मसुद्याचं दोन्ही नेत्यांनी स्वागत केलं

मेघालय मेघालयामधील शिलॉग इथं मुसळधार पावसामुळ दरड कोसळल्यानं पाच लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून दोन जण पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेले आहेत तर अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत अग्निशमन दल राज्य आपत्ती निवारण दल पोलीस दल आणि स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केले असून दोघा जणांचे मृतदेह हाती लागले आहेत पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यात पावसामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे एक जण वाहून गेला असून दोघे जण जखमी झाली आहेत तर दोघा जणांचा मृत्यू झाला आहे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे दरम्यान हवामान खात्यानं पूर्व खासी हिल्स जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे